निदानासाठी प्रयोगशाळांची क्षमता वाढवणार शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रवेशाची लॉटरी आज वैद्यक क्षेत्रातील दीपस्तंभ डॉ

सरदेसाई यांचं निधन आणि

गेल्या शनिवारी या वृद्धाचा मृत्यू झाला होता मदत दरम्यान या आजारामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी सरकारनं नुकतीच जाहीर केलेली चार लाखाची मदत निकटवर्तीयांना न देता या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी वापरण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

पंतप्रधान सार्क दक्षिण आशियाई अर्थात देशांनी कोरोना विषाणू संकटाचा एकत्रितपणे सामना करुन त्यावर मात करावी असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केलं सार्क देशांचे नेते आणि प्रतिनिधी यांच्याशी पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

कस्तूरबा गांधी रूग्णालयासह मुंबईतील के ई एम रूग्णालयातही कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू केली जाईल

बुधवारपासून या दोन्ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत माध्यमांशी बोलताना दिली याशिवाय मुंबईतील जे

रूग्णालय हाफकीन स्टिट्यूट आणि पुण्यातील ससून रूग्णालयातही पंधरा दिवसात प्रयोगशाळा कार्यान्वित होतील असंही ते म्हणाले

लोकांनी स्वतःचं पांघरुण घेऊन यावं यासाठी त्यांना संदेश पाठवण्यात येणार आहे रेल्वे कर्मचाऱ्यांनाही या संदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत कोरोना पणे जमावमबंदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका विनाकारण केडे तिकडे फिरू नका असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार करूनही एका बाजूला पृणेकर त्याकडे दूर्लक्ष करत असुन दूसऱ्या बाजूला कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांवर मात्र सामाजिक बहिष्कार घातला जात आहे नागरिकांच्या या द्टप्पी वर्तनामुळेच जिल्हा प्रशासनाने आता कोरोनाचा पुण्यातील वाढता फैलाव रोखण्यासाठी कठोर उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला आहे ऐकूया त्याबद्दलचा हा वृत्तांत प्णे आणि परिसरातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी शहराच्या काही भागात जमावबंदीचा आदेश लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे त्याचबरोबर परदेश प्रवास करून पृण्यात आलेले काही जण घरातच राहण्याऐवजी खुलेआम समाजात फिरून कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरत असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे दुसऱ्या बाजूला कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे प्रकार पृण्यासारख्या प्रोगामी शहराला लाछनास्पद असन अशा प्रकरणातील दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनानं दिला आहे संबंधित सोसायटीच्या पदाधिका यांवरही बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे तसंच गर्दी टाळण्यासाठी गरज भासल्यास शहरातील हॉटेलवरही बंदी घालण्याचा इशारा देण्यात आला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी कोरोना फिआयआर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू केलेल्या निर्बधांचं उल्लंघन करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी प्राथमिक चौकशी अहवाल नोंदवला आहे हे पाच जण सातारा जिल्ह्यातले असून त्यांनी गेल्या शुक्रवारी एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं

राज्यातल्या सर्वच जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी सुविधा निर्माण करण्यात येत असुन स्थानिक परिस्थिती आणि गरजेनुसार प्रशासन आवश्यक उपाययोजना करत असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांवरून स्पष्ट होतं

तुरूंगातून सुटका झाल्यानंतर भूमिगत राहूनही त्यांनी गुप्त पत्रक वाटण्याचं जोखमीचं काम केलं होतं सध्या गुजरातमध्ये जामनगर क्विं राहत असलेल्या श्रीमती पाथरे यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शूभेच्छा दिल्या आकाशवाणीशी बोलताना त्या म्हणाल्या

गेल्यावर्षी पुण्यातून सर्वांची एकाच ठिकाणाइन लॉटरी काढण्यात आली होती मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे लॉटरी प्रक्रिया हॉलमध्ये आयोजित न करता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काढण्यात येणार आहे

राज्याच्या किनारपट्टीवर जलवाहतूक सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल असं मत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे काल ही जलवाहतूक सुरू झाली राज्यातली परिस्थिती लक्षात घेऊन उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं मात्र प्रवाशांच्या सोईसाठी उद्घाटनासाठी न थांबता लगेच ही सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते

ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून गेल्या अनेक वर्षांपासून पासून फ्लेमिंगो सह अन्य विदेशी प्रजातीच्या पाहृण्या पक्षांचे आवागमन दरवर्षी होत असते यातील काही पक्षी अनेक दिवस येथेच मुक्कामाला असतात तर काही पक्षांचे प्रजनन स्थान हाच परिसर आहे

यावर्षी हवामानातील बदलाच्या पार्श्वभूमीवर प्लेमिंगो पक्षांचे आगमन दुर्मिळ झाले

कोल्हापूर विमानतळ कार्गो हब म्हणून विकसित व्हावा कोल्हापूर ते गोवा आणि गुजरात राज्याकडे विमानसेवा सुरू व्हावी अशा मागण्या खासदार संभाजीराजे यांनी पूरी यांच्याकडे पत्राद्वारे केल्या होत्या

परस्कार पुण्यातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीनं संत एकनाथ षष्ठी निमित्त विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं यामध्ये काशी केशव दासबोध पुरस्कार दीपा भंडारे यांना काव्य पुरस्कार अंजली कुलकर्णी यांना तर कीर्तनकार गौरव पुरस्कार भूषण देशपांडे यांना प्रदान करण्यात आला निधन राज्यातल्या वैद्यकीय क्षेत्रातील दीपस्तंभ सर्वसामान्यांचे धन्वंतरी म्हणून लौकिक असणारे पूण्यातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ

सरदेसाई याचं काल पूण्यात वृद्धापकाळानं निधन झालं

सरदेसाई गेली सात दशकं वैद्यकीय व्यवसायात कार्यरत होते

वैद्यकीय महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापन करत असतानाच सामान्य नागरिकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी लेखन व्याख्यानं आणि आकाशवाणीसह अनेक माध्यमातून सातत्याने दीर्घकाळ प्रबोधन केलं देशविदेशात आज कार्यरत असलेल्या डॉकटरांच्या अनेक पिढ्याही त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या अनेक सामाजिक संस्थांचे आणि रुग्णांचे ते आधारस्तंभ होते

फुलझेले मत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक सचिव सदानंद फुलझेले यांचं काल नागपूर क्वे निधन झालं

गेली अनेक वर्षे नागपूरमधील दिक्षाभूमीचं कामकाज ते पाहत होते

या प्रसंगाचे नागपूरचे उपमहापौर म्हणून फुलझेले साक्षीदार होते हवामान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तूलनेत घात झाली आहे